हिंसाचाराच्या तुरळक घटना आणि शिक्ट्रॉनिक मतदान यंत्रात काही ठिकाणी झालेला बिघाड वगळत मतदान एकंदर सुरळीत आणि शांततेत झालं

सर्व राज्यांची मतदानाची अंतीम टक्केवारी अद्याप मिळाली नसली तरी एकंदर मतदानाची टक्केवारी चांगली आहे

मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पूर्ण झाली महाराष्ट्रात विदर्भातल्या सात लोकसभा मतदारसंघात काल मतदान झालं

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर पुढच्या टप्प्यांमधल्या निवडणुकीच्या प्रचाराला आणखी वेग आला आहे विविध राजकीय पक्षांचे मातब्बर नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशभर प्रचार दौरे करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात अहमदनगर िं प्रचारसभा घेणार आहेत आजच कर्नाटकात गंगावती तसंच केरळात कोझीकोडे िंही त्यांच्या सभा होणार आहे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तामिळनाडूमधे तीन प्रचारसभा घेणार आहेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं तीन विद्यापीठांवर कुलगुरुंची नियुक्ती केली आहे लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान आचारसंहिता लागू असल्यामुळे यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यात आली आहे जामीया मिलीया उलामीया विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून नजमा अख्तर यांची नियुक्ती झाली आहे मोतीहारी शिल्या महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून संजीव शर्मा नियुक्त झाले आहेत वर्धा श्वेल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु म्हणून रजनेश कुमार शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे

भारताचं मिशन शक्ती म्हणजे भारताच्या देशी बनावटीच्या संरक्षण तंत्रज्ञानाचं दर्शन घडवणारा असामान्य प्रयत्न असल्याचं डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाउंडेशनच्या कार्यक्रमात देशी बनावटीच्या संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात डीआडीओची कामगिरी या विषयावर बोलत होते देशात संपूर्णपणे देशी बनावटीची संरक्षण सामग्री बनवण्यात यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रक्रियेची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा विकास करणारे काही मोजके देश असून भारतानं या देशांच्या पंक्तित स्थान मिळवलं आहे असं त्यांनी सांगितलं भारत आणि नेदरलँड्स यांच्यात संयुक राष्ट्रांमधल्या आणि इतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या सहकार्याला चालना देण्यासह द्विपक्षीय राजकीय आणि आर्थिक संबंध बळकट करण्याबाबतच्या उपायांबाबत चर्चा झाली नवी दिल्ली इथं काल दोन्ही देशांनी परदेशी कार्यालय चर्चा केली यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे पश्मिम क्षेत्राचे सविव गीतेश सर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या बाजूनं तर नेदरलँडसच्या बाजूनं त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव जोहाना ब्रँड्ट यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली भारत आणि नेदरलँड्स यांचे संबंध बहुआयामी असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं दोन्ही देशांनी परस्परांमधल्या राजकीय आर्थिक वाणीज्य वैज्ञानिक आणि सांस्कृतिक सहकार्यासह द्विपक्षीय संबंधांच्या एकंदर स्थितीचा यावेळी आढावा घेतला

सुदानमध्ये प्रदीर्घ काळ सत्तेवर असलेले ओमार अल बशीर यांची हकालपट्टी केल्यावर तिथल्या सरकारमध्ये नागरिकांना सहभागी करावं असं आवाहन अमेरिकेनं सुदानच्या लष्कराला केलं आहे त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी खूपच जास्त असल्याचं अमेरिकेनं सांगितलं या देशामध्ये होत असलेल्या बदलांच्या प्रक्रियेत नागरिकांच्या सहभागाला वाव मिळाला पाहिजे आणि त्यासाठी अमेरिका सातत्यानं प्रयत्न करत राहील असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रॉबर्ट पलाडिनो म्हणाले आण्विकनिरस्त्रीकरणासंदर्भात उत्तर कोरियातले नेता किम जोंग यांच्याबरोबर तिस या शिखर परीषदेसंदर्भात आपण विचार करत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे आपल्या राजनैतिक दृष्टीकोनानुसार सध्याच्या परिस्थितीत शांततापूर्ण पर्याय निवडण्याची आशा असल्याचं त्यांनी सांगितलं उत्तर कोरियावर आतापर्यंत लागू असलेले निर्बंध तसेच राहतील मात्र आता नवीन निर्बंध घालण्यात येणार नाहीत असं ते म्हणाले

संयुक्त अरब अमिरातची समृद्ध परंपरा प्रामाणिकपणा आणि आधुनिकतेबरोबरच सांस्कृतिक आणि साहित्यिक विविधतेचं दर्शन घडवणे हा या पुस्तक मेळा आयोजित करण्यामागचा उद्देश आहे यामधील भारताच्या सहभागामुळे विविध कार्यक्रमांना प्रेक्षकांची उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे सन्माननीय अतिथी म्हणून भारताची निवड झाल्यामुळे भारत आणि संयुक अरब अमिरातदरम्यान संबंध दृढ होत असल्याचं अबूधाबीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाच्या अवर सचिवांनी सांगितलं भारत आणि अमेरिका यांच्यातल्या विमा सहकार्याला चालना देणा या कामाबद्दल भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एलीस जी वैद्यन यांना फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्कार मिळाला आहे लंडनचे महापौर पीटर एस्टलिन यांनी काल लंडनमधे पहिल्या भारत शिलंड विमा शिखर परिषदेत वैद्यन यांना हा पुरस्कार प्रदान केला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताच्या पी व्ही सिंधूचा मुकाबला चीनच्या काई यान्यानशी तर सायना नेहवालचा सामना जपानच्या नोजोमी ओकोहराशी होणार आहे काल सिंधूनं डेन्मार्कच्य भिया क्लिचफेल्डला तर सायनानं थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगला हरवून उपान्त्यपूर्व फेरी गाठली

उपान्त्य फेरीत आज समीरची गाठ तैवानच्या चाउ तिएनचेनशी पडेल

मलेशियामध्ये झालेल्या महिलांच्या पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेत भारतीय संघानं शेवटच्या सामन्यात यजमानांना एक शून्य असं हरवून ही मालिका चार शून्य अशी जिंकली

हा यशस्वी दौरा आटोपून भारतीय संघ आज मायदेशी परतणार आहे

आज कोलकाता ध्वें कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅप्टिलस यांच्यात सामना होणार आहे

मुंबईमध्ये काल माहिम इथं सुमारे तीन कोटी रुपये मूल्याचं परकीय चलन जप्त करण्यात आलं हे चलन कोलकाता बंगळूरु आणि अहमदाबादला काल पहाटे विमानानं पाठवलं जाणार होतं नवी मुंबईत काल वाशी इथं रात्री एका पादचारी पुलाचा काही भाग कोसळून दोन जण जखमी झाले